राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल काल विधानसभेत सादर कृषी विकास दरात घसरण मात्र दरडोई उत्पन्नात राज्य अग्रेसर

े बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रम एक जन आंदोलन बनवण्याचं पंतप्रधानांच आवाहन ा काल आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अनेक कार्यक्रम सिंधुताई सपकाळ आणि उर्मिला आपटे यांना नारीशक्ती प्रस्कार

दरडोई उत्पन्नात मात्र महाराष्ट्र देशातल्या प्रमुख राज्यांमध्ये अग्रेसर आहे

व्यावसायिक सुलभता निर्देशांकानुसारही महाराष्टू देशात पहिल्या क्रमांकावर आहे राज्य प्रगतीच्या मार्गावर वेगाने पुढे जात आहे असा दावा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्वेक्षण अहवाल सादर केल्यानंतर वार्ताहरांशी बोलताना केला पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत वितरित करण्यात आलेल्या कर्जामध्ये महाराष्ट् देशात अप्रेसर ठरला आहे

हे त्यांच्या अथक प्रयत्नांचे फलित असल्याचे सांगून वित्तमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले विरोधकांनी मात्र आर्थिक पाहणी अहवालातील घसरणीची आकडेवारी सांगत सरकारवर जोरदार टीका केली कृषि शिक्षण आरोग्य उद्योग आणि रोजगारनिर्मिती अशा प्रमुख क्षेत्रांमध्ये मोठी पिछेहाट असून त्यातून युती सरकारच्या काळात महाराष्ट्राची पिछेहाट अधोरेखित होते असं प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं कृषी विकासाचा उणे दर उत्पादनाच्या क्षेत्रात झालेली घट मागासवर्गीयांच्या विकासनिधीतील कपात वाढलेली राजकोषीय तूट कर्जाचा बोजा यावरून राज्य दिवाळखोरीत गेल्याचं स्पष्ट होतं असं मत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन या अर्थसंकल्पाचं आज थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे

अस्मिता योजनां महिला आणि किशोरवयीन मुलींना स्वस्त दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध करुन देणारी अस्मिता योजना ही महिलांना स्वाभिमान मिळवून देणारी योजना आहे या योजनेतून मोठा सामाजिक बदल होईल तसेच मासिक पाळी सॅनिटरी पॅडसारख्या बाबीसदर्भात महिलांमध्ये असलेला संकोच कमी होऊन त्यांच्यातील आत्मविश्वास आणि आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होईल असा विधास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केला ग्रामविकास विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या अस्मिता योजनेचा काल मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शूभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या महिलांच्या आरोग्य रक्षणासाठी अस्मितासारखी क्रांतिकारी योजना तयार करु शकलो याचा मोठा अभिमान वाटत आहे येणाऱ्या काळात राज्यातील सर्व कारागृहांमध्ये सॅनिटरी वेन्डिंग मशीन आणि शाळांमध्ये आरोग्य रक्षक पेढीसाठी राज्य महिला आयोग सक्रिय होणार असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी काल सांगितलं राज्य महिला आयोगामार्फत काल पासून समुपदेशनासाठी सुहिता ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली

फारुख कुख्यात गुंड दाउद इब्राहीम याचा जवळचा सहकारी मुस्ताक मोहमद फारूक उर्फ फारूक टकला याला काल दिल्ली विमानतळावर सी बी आयनं अटक केली तो दुबईवरून आला होतं

काल आंतरराष्ट्रीय महिला दिनानिम्मित राजस्थानात झुनझुनू इथं या कार्यक्रमाच्या देशभरात विस्तारिकरणाचं उद्घाटन करताना मोदी म्हणाले की मुलींसंदर्भात पिढ्यानपिढ्या होत असलेल्या च्कांमुळे समाजात असंतुलन निर्माण झालं असून नव्या पीढीनं ती च्क सुधारली पाहिजे पंतप्रधान म्हणाले की मुली आपल्या देशाची मान उचावत आहेत

काल राष्ट्रपती भवनात झालेल्या एका समारंभातमहाराष्ट्रात अनाथांची आई समजल्या जाणाऱ्या डॉ सिध्ताई सपकाळ आणि भारतीय स्त्री शक्ती संस्थेच्या अध्यक्षाउर्मिला बळवंत आपटे यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं व्हॉईसंकास्ट राज्यात काल जागतिक महिला दिन विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला राज्यातल्या अनेक जिल्ह्यात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान तसंच कष्टकरी महिलांचा सत्कार पुरस्कार प्रदान कार्यक्रम आरोग्यविषयक आणि कायदे विषयक कार्यशाळा मोटार सायकल रॉली महिला क्रिकेट स्पर्धा महिला मतदार नोंदणी अभियान स्वच्छता अभियान असे विविध उपक्रम राबवण्यात आले ऐकूयात आमच्या विविध जिल्हा प्रतिनिधींनी पाठवलेल्या माहितीवर आधारित हा समग्र वृत्तांत

महिला जागरूकतेमध्ये रत्नागिरी जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे रत्नागिरी जिल्ह्यात महिला गुन्हेगारी आणि अत्याचारांचं प्रमाण खुपच कमी असल्याची माहिती कोकण परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुरेश मेंगडे यांनी काल जागतिक महिलादिनाच्या कार्यक्रमात दिली दक्षिण पूर्व मध्य रेल्वे च्या नागपूर मंडळान काल प्रथमच महिला चालकाला प्रवाशी गाडी चालविण्याची संधी दिली सुनीता चौधरी यांना हा बहमान मिळाला

वाशिम जिल्ह्यातील महिला मुलींनी आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस अनोख्या पद्धतीन साजरा करून विध विक्रम घडविला

मानवी साखळीतून साकारलेला हा जगातील पहिलाच लोगो असल्यान या उपक्रमाची नोंद गोल्डन ब्क ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसने घेतली आहे हवामान राज्यात काल हवामान कोरडं होतं